प्ण्यात कोरोनाच्या दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या स्थिर आहे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 ती आलीच तरी सौम्य स्वरुपात असेल असे मत महापालिकेचे सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉक्टर संजीव वावरे यांनी व्यक्त केले आहे टाळेबंदी शिथील केल्यानंतर पुण्यातल्या सार्वजनिक सेवा बाजारपेठा आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये जनजीवन पूर्वपदावर आले परंतु मुखपट्टी न लावणे सुरक्षित अंतर न पाळणे अशा प्रकारांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता होती विशेषत दिवाळीच्या दरम्यान बाजारपेठामध्ये गर्दी झाली होती त्यामुळे ही संख्या वाढून दुसऱ्या लाटेसदृश परिस्थिती होईल असे भाकित आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात होते

त्यामुळे पुण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता नाही आलीच तर ती सौम्य स्वरुपात दिसून येईल असे डॉ वावरे यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितले सासवडमधल्या गराडे गावातल्या जात पंचायतीच्या सात सदस्यांना सासवड पोलिसांनी आज अटक केली आहे जात पंचायत भरवण्यास बंदी असतानाही ती घेऊन कुटुंबाला बहिष्कृत केल्याप्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आईच्या मालमत्तेच्या संदर्भातला निवाडा जात पंचायतीच्या समोर करण्यास विरोध केल्यामुळे एका महिलेला तिच्या कुटुंबीयांसह समाजातून एका वर्षासाठी बहिष्कृत करण्यात आले होते एका वर्षाच्या आत समाजात परत यायचं असेल तर पाच दारूच्या बाटल्या पाच बोकड आणि एक लाख रुपये दंड भरण्याची मागणी जात पंचायतीने केली होती याबाबत संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती या प्रकरणी पोलिसांनी जात पंचायतीच्या सदस्यांवर काल गुन्हा दाखल केला होता आज त्यांना अटक करण्यात आली

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली नाट्यगृहे उघडण्यास सरकारने काही अटींवर परवानगी दिली आहे प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाद्वारे नाटकांचे प्रयोग पुन्हा एकदा सुरू होत आहेत

या नाटकाच्या तिकीटविक्रीचा प्रारंभ प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत या तीनही नाट्यगृहांवर करण्यात आला त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट थांबवावी या मागणीसाठी गेले सात दिवस सुरू असलेले शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन काल रात्री उशिरा स्थगित करण्यात आले पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली बाजार समित्यांमध्ये अवाजवी हमाली छूपी अडत वसुली बनावट पावत्या रोख पैसे दिल्यास बटावा रक्कम कापणे असे प्रकार सुरु असल्याने शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले होते पणन सहसंचालक कोकरे यांनी सर्व जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समित्यांना दोषी अडते आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत बाजारपेठेत आवक वाढल्याने कांदा दुधीभोपळा कोबी फ्लॉवर वांगी कारली दोडका आणि मटारच्या भावात घट झाली आहे आज गुलटेकडीतल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थानिक भागासह कर्नाटक राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश येथून सत्तर ते ऐशी ट्रक फळभाज्यांची आवक झाली आवक वाढली असली तरी मागणी स्थिर असल्याने त्यामध्ये गेल्या आठवड्याच्या त्लनेत दहा ते पंधरा टक्यांनी घसरण झाली आहे हरभरा जुडीची आवक वाढली आहे इतर पालेभाज्यांमध्ये मंदी असून कोथिंबिरीची पावणेदोन लाख तर मेथीची सव्वा लाख जुड्यांची आवक झाल्यामुळे भाव खाली आले आहेत

तर हा होता आजचा पूणे वृतांत